रिई़र्व्ह बँकेचे गर्व्हनर शशिकांत दास यांनी आज ही माहिती दिली बाजारात गृंतवणूक कमी पडणार नाही याची काळजी बँक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येतील असंही ते म्हणाले ते आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घोषित करताना बोलत होते या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे ठेवले जाणार आहेत

कोविडविरुद्धच्या लढ्यात देशाची अर्थव्यवस्था आव्हानात्मक परिस्थितीत असल्यानं या काळात सर्वसमावेशक अशा प्रकारचे धोरण ठेवण्याचा निर्णय पतधोरण समितीनं घेतलेला आहे चलन फ्गवट्याच्या दरात दिसून आलेली वाढ कायम राहणार नसून कृषी क्षेत्र हे आशादायी असून या काळात तेलांच्या किंमती स्थिर राहतील अशी आशाही शशिकांत दास यांनी व्यक्त केली आहे गेल्या तीन आठवडुयांपासून देशातल्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असून देशाच्या कोरोनारुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली ठेवण्यात यश आलं असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे

उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये आणि बरे होणाऱ्या रुग्णांमधले अंतरही मोठे होत असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे देशात सक्रिय रुग्णांच्या सातपट रुग्ण बरे झालेले आहेत

काल पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली

काल जिल्ह्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्या पार्थिव देहावर उदया पाटणा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सध्या पासवान यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवास स्थानी ठेवला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधाननंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपा अध्यक्ष जे पी नडडा यांनी आज सकाळी पासवान यांचं अंत्यदर्शन घेतलं राम विलास पासवान यांचं काल संध्याकाळी दिल्लीत निधन झालं

त्यांच्यावर न्कतीच हृदय शस्त्रक्रिया केली होती रुग्णालयातच त्यांचं निधन झालं लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक असलेले पासवान बिहारमधल्या हाजीपूर लोकसभा मतदार संघातून आठ वेळा निवडून आले होते केंद्रीय मंत्री म्हणून विविध खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मोतीसिंग तथा काका भय्यासिंग परदेशी यांचं आज वार्धक्यानं निधन झालं

येवल्यासारख्या ग्रामीण भागात संघ आणि भाजपा रूजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता येवला नगर परीषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं तसंच भाजपाचे जिल्हाध्यक्ष तसंच नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन येवला मर्चट बँकेत दीर्घकाळ ते संचालक आणि अध्यक्ष होते देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धं पीठ मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशंग देवीची नवरात्राच्या निमितानं भरणारी यात्रा रदद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला नाशिकचे जिल्हाधिकारी स्रज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासन आणि देवस्थानच्या बैठकीत हा निर्णय झाला दरवर्षी यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात मात्र यंदा कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे गडावर यंदा नवरात्र कालावधीत प्जारी आणि सेवेकरी यांनाच प्रवेश असेल तसंच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कावडधारकांना आणि ज्योत नेणा यांना बंदी असेल कोजागिरीच्या दिवशी गडावर तृतीय पंथीयांची यात्रा भरते मात्र यंदा ती देखील रदद केली आहे नवरात्र आणि नंतरही देवीचं ऑनलाईन दर्शन सुरू करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिका यांनी दिल्या आहेत देशातल्या माध्यमस्वातंत्र्यावर घाला घालून काँग्रेस पक्ष माध्यमांवर सातत्यानं टीका करत असतो असा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे काही द्रचित्रावणी वाहिन्यांच्या टी आर पी संदर्भात छेडछाड केल्याच्या आरोपावरून काही जणांना अटक केल्याचा दावा मूंबई पोलिसांनी केला आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना जावडेकर बोलत होते माध्यम स्वातंत्र्य हे भारतीय लोकशाहीचं महत्वपूर्ण अंग असून काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष या लोकशाहीच्या मुख्य खांबालाच लक्ष्य करत आहेत हे भारतात कधीही खपवून घेतलं जाणार नाही असंही जावडेकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली या बैठकीत केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या तीन कृषीविषयक कायदे राज्यातली कोरोनाविषयक सदस्यस्थिती यासह इतर काही म्द्यांवरही चर्चा झाली पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफ्ल्ल पटेल हे देखील या बैठकीला उपस्थित होते

काल मुंबईत झालेल्या या बैठकीला त्यांच्याबरोबर उपमूख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील जलसंधारण मंत्री जयंत पाटील उपस्थित होते या बैठकीला नाबार्ड बँकेचे अधिकारी त्याचप्रमाणे साखर य्नियनचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते शरद पवार यांनी बैठकीत नाबार्डनं दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आणि या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहकार्य करण्याच्या आश्नासनाबददल त्यांचे आभार मानले आहेत बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड महिला कामगारांची गर्भाशयं अवैधरित्या काढल्याप्रश्नी नेमलेल्या चौकशी समितीनं सूचवलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा कार्य अहवाल पंधरा दिवसांत सर्व विभागांनी सादर करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ